पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्वाटन होणार असून सूरिनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष संतोखी उपस्थितांना संबोधित करणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद संमेलनाच्या समारोपाचं भाषण करतील

काल युवा प्रवासी भारतीय दिवस परिषदेत भारतातील आणि परदेशातील भारतीय यशस्वी युवकांचं एकत्रिकरण या विषयावर ते बोलत होते यावेळी त्यांनी देशाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा ऊहापोह केला भारतानं कुशलतेची राजधानी होण्यास सज्ज व्हावं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं मुरलीधरन यांनी नमूद केलं

नीति आयोगाद्वारे आयोजित या संवादत अर्थतज्ञांनी देशातील आर्थिक स्थितीचे सूचक अपेक्षेपेक्षा लवकरच सुधारत असल्याचं दिसून येत आहे असं मान्य केलं सहभागींनी केलेल्या सूचनांची मोदी यांनी प्रशंसा केली आणि राष्ट्रीय विकासाचा कार्यक्रम निर्धारित करत असताना अशा संवादांचं अतिशय महत्वाचं असल्याचं ते म्हणाले

प्रत्येक जिल्ह्यात सरकारी आरोग्य केंद्र खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ही सराव चाचणी घेण्यात आली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

द्रचित्रवाणीवरुन थेट प्रसारणात आयतुल्लाह यांनी अमेरिका आणि ब्रिटनमधून लसींची आयात करण्यावर इराणमध्ये बंदी असल्याची घोषणा केली इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव वाढल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे

पंतप्रधान विक्टर ओरबान यांनी देशात पुरेसा लसींचा साठा नसल्यामुळं हा उपाय करण्यात आल्याचं रेडियोवरुन सांगितलं प्राथमिक शाळा आणि बालवर्ग सुरु राहतील तर माध्यमिक शाळा आणि विद्यापीठात डिजिटल पद्धतीनं अध्ययन सुरु राहील हंगेरीमध्ये कोरोना साथ पसरल्यानं नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या आणीबाणीत लॉकडाऊनचे उपाय लागू करण्यात आले होते

सध्या ज्या कंपन्यांना धोकादायक पदार्थांची वाहतूक करण्याची अधिकृतरीत्या परवानगी आहे अशा अधिसूचित कंपन्यांना कोविडच्या लशींचं ड्राय आईसमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून आणि इतर सूचनांचं पालन करूनच ही वाहतूक करता येईल असं डीजीसीएनं यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे प्रवासी विमानातून लसींच्या वाहतुकीची परवानगी मिळाल्यास लसींची वाहतूक करणं सोयीचं जावं यादृष्टीनं या कंपन्यांनी ड्राय आईसचा पुरेशा प्रमाणात साठा करून ठेवावा अशी सूचनाही या परिपत्रकात करण्यात आली आहे

यापैकी सुमोना गुहा यांना दक्षिण आशियासाठी संचालक तर तरुण छाब्रा यांना तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी वरिष्ठ संचालक म्हणून नेमण्यात आलं आहे

उप राष्ट्रपती एम

सातारा इथून लग्नसोहळा आटोपून पोलादपूर इथल्या कुडपण इथं काल संध्याकाळी येत असताना ट्रक खोल दरीत कोसळून हा अपघात झाला

सोळंकी यांनी चार वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं तसंच केंद्रातही त्यांनी काही काळ परराष्ट्र व्यवहार खातं सांभाळलं होतं

हा संघ सहा सामने खेळण्यासाठी या महिन्यात चिलीच्या दौऱ्यावर जाणार आहे या संघाचं नेतृत्व सुमन देवी थौडम करेल तर इशिका चौधरी उप कर्णधार राहील

यावर्षी होणाऱ्या कनिष्ठ विश्व करंडक हॉकी स्पर्धेची तयारी म्हणून हा दौरा भारतीय संघाला अतिशय महत्वाचा आहे

चेतेश्वर प्जारा आणि ऋषभ पंत यांनी बऱ्यापैकी खिंड लढवली